कोरोनाचा प्राद्र्भाव जास्त असलेल्या सात राज्यांचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विसकळीत दोन जणांचा बळी

यामध्ये महाराष्ट्र आंध्रप्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश तामिळनाडू पंजाब आणि दिल्ली यांचा समावेश आहे

चाचण्या मागोवा आणि उपचार यावर भर देण्यासह सर्वेक्षण आणि मागोवा घेण्यासाठीची यंत्रणा सुसज्ज करण्यावर त्यांनी भर दिला

या कठीण काळात भारतानं जगाची जीवरक्षक औषधांची गरज भागवली आहे असंही त्यांनी सांगितलं सद्यस्थितीत एक राज्यातून दुसऱ्या राज्यात औषधांचा पुरवठा सुरळीत होईल यावर लक्ष देणं आवश्यक आहे राज्यांमधील मालवाहतूक बंद ठेवल्यानं सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे त्यामुळं नियमित देखरेखीखाली पुरवठा साखळी कार्यरत ठेवणं उपयुक्त ठरेल असं मोदी यांनी सांगितलं

हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीपेक्षा सहा पट अधिक आहे आतापर्यंत सहा कोटी सहा लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

लोकसभेत मंजूर झालेली विधेयक राज्यसभेतही मंजूर झाली असल्यानं वेळापत्रकाच्या आधीच सभागृहात कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं आज संसदीय कामकाज मंत्री व्ही मुरलीधरन यांनी राज्यसभेत सांगितलं

व्यंकया नायडू यांनी सांगितलं सदनाचं कामकाज शंभर टक्के क्षमतेनं झाल्याचंही त्यांनी नमूद केलं अशा कठीण काळातही अधिवेशनसाठी उपस्थित राहिल्याबद्दल नायडू यांनी सदस्यांचे आभार मानले

लोकसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी संस्थगित करत असल्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केली

त्याचबरोबर कामगार कल्याणाच्या उद्देशानं मांडण्यात आलेल्या तीन कामगार विषयक विधेयकांनाही आज राज्यसभेत मंजुरी देण्यात आली दरम्यान अशा महत्त्वाच्या विधेयकांच्या मंजुरीच्या वेळी विरोधी पक्ष सदस्यांच्या अनुपस्थितीबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नाराजी व्यक्त केली काश्मीरी डोगरी हिन्दी इंग्रेजी आणि उर्दू या भाषांना जम्मू काश्मीरच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता देणारं विधेयकही आज राज्यसभेत मंजूर झालं

राज्यसभेत आज नोव्हेंबरमध्ये कार्यकाल संपणाऱ्या अकरा सदस्यांचा निरोप समारंभ करण्यात आला या सदस्यांनी दिलेल्या योगदानाचे सभागृहाला नेहमीच स्मरण राहील त्यांची उणीव कायम भासेल अशा शब्दांत अध्यक्ष एम व्यंकया नायडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या राज्यसभा निषेध नुकत्याच मंजूर झालेल्या दोन्ही शेतकरी विधेयकांना विरोध दर्शवण्यासाठी आज राज्यसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवनाच्या प्रांगणात आंदोलन केलं या वेळी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करणारे फलक त्यांनी घेतले होते

या विधेयकांना राज्यसभेत मिळालेली मंजूरी घटनाबाह्य असल्याचं विरोधी पक्षांचं म्हणण आहे

स्मृती इराणी लोकसभा अंगणवाडी आणि अन्य योजनांच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी तसंच त्यांच्या कालसुसंगत मूल्यमापनासाठी पोषण ट्रॅकर या डिजिटल प्लॅटफार्मची संकल्पना महिला आणि बालविकास मंत्रालयानं मांडली आहे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली यामुळे योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा तपशील लगेच मिळून त्याचं विश्सेषण करणं शक्य होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं

देशातला इ कचरा दरवर्षी वाढतच असल्याचं पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी सांगितलं

त्यानुसार इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तू उत्पादकांवर या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याची आणि ग्राहकांमध्ये त्याबाबत जागरुकता निर्माण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे अशी माहिती बाबुल सुप्रियो यांनी दिली

सीआयआय संसदेत मंजूर झालेल्या तीन कामगार सुधारणा विधेयकांमुळे उद्योगांना व्यवसाय विस्तार करून रोजगार निर्माण करण्याची संधी मिळेल आणि भारत गुंतवणुकीचं प्रथम पसंतीचं ठिकाण बनेल असं औद्योगिक संघटना सीआयआयनं म्हटलं आहे यामुळे कामगार आणि उद्योजक दोघांसाठीही उद्योगामध्ये चांगलं वातावरण तयार होईल असं मत सीआयआयनं व्यक्त केलं आहे पंतप्रधान फिट इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या फिट इंडिया संवादाअंतर्गत आरोग्य व्यायाम प्रेमी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे या संवादादरम्यान उत्तम आरोग्य राखणारे लोक या वेळी उत्तम आरोग्यासाठी आवश्यक त्या सूचना अनुभव सांगणार आहेत यामध्ये विराट कोहली मिलिंद सोमणी ऋतुजा दिवेकर आदींचा समावेश आहे

आरोग्यासाठी व्यायाम आहार इत्यादीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मोहीम लोकांची मोहीम असल्याचे म्हटले असून भारताला एक सुदृढ राष्ट्र बनवण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे गेल्या वर्षी ही मोहीम सुरू केल्यापासून फ्रीडम रन सायकलोथोन फिट इंडिया सप्ताह फिट इंडिया स्कूल असे विविध मार्गदर्शक उपक्रम राबवण्यात आले आहेत

राजनाथ सिंह संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं लेसर गाइडेड रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची अहमदनगर इथं यशस्वी चाचणी केली या यशासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे भविष्यात संरक्षण क्षेत्रातली आयात कमी करण्यासाठी डीआरडीओ सातत्यानं आणि निश्चयपूर्वक प्रयत्न करत आहे याचा देशाला अभिमान आहे असं राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

हिंद महासागर क्षेत्रात होत असलेल्या दोन दिवसांच्या सराव काळात हेलिकॉप्टर विमानविरोधी ड्रील तसंच नौदलाच्या अनेक कवायतींचा सराव होणार आहे जून महिन्यात दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक सहकार्याचा करार झाल्यानंतर पहिल्यांदाच हा संयुक्त सराव होत आहे याआधी भारतीय नौदलानं अमेरिका जपान आणि रशियासोबत संयुक्त सराव केला आहे जलशक्ती मत्री जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी आज मध्य प्रदेशचे जलस्रोत मंत्री आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री यांच्यासोबत केन बटवा जोड प्रकल्पाबाबत बैठक घेतली या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही राज्यांनी आपसातल्या छोट्या छोट्या समस्या सोडवून सहमतीनं काम करावं अशी अपेक्षा त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत व्यक्त केली

पल्स पोलिओ कोरोना विषाणूच्या संकटातून मार्ग काढत मुंबई महानगरपालिकेनं गेल्या रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवली पाच लाख बारा हजारांपेक्षा अधिक बालकांना ही लस देण्यात आली

बालकांना स्पर्श न करता लस कशी द्यायची याचं प्रशिक्षण या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलं होतं ज्या बालकांना रविवारी लस देता आली नाही त्यांना उद्यापर्यंत घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे

या दुर्घटनेनंतर कोसळलेल्या इमारतीच्या जवळच असलेल्या इतर दोन इमारती भिवंडी निजामपूर महापालिकेनं रिकाम्या केल्या आहेत या इमारतीही धोकादायक असल्याचं महापालिकेनं यापूर्वीच जाहीर केलं होतं मुंबई पाऊस मुंबईत काल रात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळं दोन जणांचा बळी गेला आहे

अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे

दरम्यान येत्या चोवीस तासात काही तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मुंबई ठाणे आणि उत्तर कोकण इथं जोरदार पावसाची शक्यता असल्यानं सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे

मुंबईत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली समन्स हिंदी चित्रपट सृष्टीतील कथित अंमली पदार्थ रॅकेटची चौकशी करणाऱ्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं दीपिका पदुकोण श्रद्धा कपूर सारा अली खान आणि राकुल प्रीत सिंग यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस पाठवली आहे

या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत या कलाकारांची नावं समोर आल्यानं त्यांची चौकशी होणार आहे